पणन महासंघाकडून राज्यात उद्यापासून कापूस खरेदी

या काळात शेती शेतीसंबंधीची कामं शेतमाल वाहतूक जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता आणि औषधांची वाहतूक पुरवठा सुरुच राहील असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं

त्याची माहिती आपणा सर्वांना देईनच अशी ग्वाही त्यांनी दिली धैर्य संयम आणि वागण्यातील शिस्तच कोरोना विरुद्धच्या लढ्यात महत्त्वपूर्ण ठरेल असं ते म्हणाले तत्पूर्वी टाळेबंदी संदर्भात देशभरातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हीडीओ कॉन्फरंसिंगद्वारे संवाद साधला या बैठकीतच मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह अनेक मुख्यमंत्र्यांनी टाळेबंदीचा कालावधी दोन आठवड्यांनी वाढवण्याचा प्रस्ताव मांडला होता केंद्र सरकार या प्रस्तावावर विचार करत असल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं आहे नागरिकांची सुरक्षितता सर्वात महत्वाची असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले आमरवाल लॉक डाऊनसारख्या उपाययोजना सुरु करायला उशीर झाला असता तर देशात आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या दोन लाखापर्यंत पोहोचली असती असं मत आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव आगरवाल यांनी काल पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं

सुरक्षा उपकरणंही पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिली जात असल्याचं ते म्हणाले

जगात सर्वाधिक कोरोनाबाधित सध्या अमेरिकेत आहेत

निर्यातबंदी असताना विशेष बाब म्हणून हे औषध पाठवल्याबद्दल इंग्लंडनं भारताचे आभार मानले आहेत डिजिटल कोरोनामुळे अवघा देश सध्या घरांच्या चार भिंतीमध्ये बंद असला तरी अंकीकृत अर्थात डिजिटल व्यवहारांच्या दृष्टिनं कोरोना ही इष्टापत्ती ठरेल अशी चिन्ह दिसत आहेत या काळात प्रामुख्यानं शिक्षण क्षेत्रात होणारे डिजिटल बदल हे नव्या भारतासाठी नवी क्षितीजं दाखवतील

गरज ही शोधाची जननी मानली जाते या उक्तीनुसार एरवी डिजिटल व्यवहाराकडे ढुंकूनही न पाहणारा सर्वसामान्य नागरिकही सध्याच्या काळात किमान ठराविक कामासाठी तरी डिजिटल साक्षर होऊ लागला आहे बँकांचे आणि अन्य देण्याघेण्याचे व्यवहारही डिजिटल माध्यमातून सुरु झाले आहेत शाळा महाविद्यालये बंद असल्यानं डिजिटल क्लासरूम ची संकल्पनाही प्रत्यक्षात येण्यास मदत झाली आहे भारतात आत्तापर्यंत ऑनलाईन शिक्षण पद्धतीची नुसतीच चर्चा होत होती पण या निमित्तानं मर्यादित प्रमाणात का होईना पण ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा प्रारंभ तरी झाला

मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक हे स्वतः जातीने या मोहिमेत लक्ष घालत असून त्यामुळं भविष्यातील ऑनलाईन शिक्षण प्रणालीची बीजे रोवली जाणार आहेत कदाचित त्यामुळंच कोरोनाच्या या साथीनंतर भविष्याकडे अधिक वेगाने झेप घेणारा नवा भारत देश जगाला पहायला आणि अनुभवायला मिळेल आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी कोविड योद्धा कोरोना विरुद्धच्या लढ्यात योगदान देण्यासाठी आरोग्यसेवकांना मदतीसाठी मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल होतं त्याला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे आरोग्य सेवकांसोबतच विविध क्षेत्रातील व्यक्तींनीही काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे

शिधा कोरोना टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर लोकांना आवश्यक शिधा स्वस्त दरात आणि नियमित उपलब्ध व्हावा यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था प्रयत्नशील आहे तरीही स्वस्त धान्य दुकानातून आवश्यक चीजवस्तू उपलब्ध होण्यात काही अडचणी येत असतील तर आपल्या मदतीसाठी मोफत हेल्पलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे

रेशनिंगची माहिती आणि तक्रारीसाठी हेल्पलाईन क्रमांक इमेल आणि ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे केन्द्रीय पथक पुणे विभागात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकानं काल पुण्याला भेट दिली यावेळी विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली पूणे विभागातले कोरोना संशयित रुग्ण बाधित रुग्णांची पार्श्वभूमी तसंच कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनानं केलेल्या उपाययोजना रुग्णालयांमध्ये केलेली तयारी बाबत डॉ म्हैसेकर यांनी या पथकाला माहिती दिली या पथकानं ससून आणि नायडू रुग्णालयांना भेट देऊन पहाणी केली यानंतर ऐकया आमच्या राज्यभरातल्या वार्ताहरांनी कोरोना विषयी पाठवलेल्या बातम्या थोडक्यात मुंबईत कोरोनाचे मुख्य केंद्र ठरलेल्या धारावी झोपडपट्टीत खबरदारीचे उपाय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र मेडिकल असोसिएशन यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन लोकांची तपासणी करण्यात येत आहे अकोल्यात कोरोनाची बाधा झालेल्या मूळ आसामातल्या नौगाव जिल्ह्यातल्या एका स्थलातरीत मजुरान काल सकाळी रुग्णालयाच्या न्हाणीघरात स्वतच्या गळ्यावर ब्लेड फिरवून आत्महत्या केली नाशिक शहरातही काल एका इसमानं आपल्याला कोरोनाची बाधा झाली असावी अशा समजूतीतून आलेल्या नैराश्यानं आत्महत्येचा मार्ग पत्करला

पनवेल इथं जमावबंदीचा आदेश धाब्यावर बसवून भाजपाच्या एका नगरसेवकाच्या वाढदिवसानिमित्त मेजवानी आयोजित करण्यात आली होती

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहवाडी तालुक्यातील मरकजहन आलेल्या कोरोना बाधित तरुणाच्या महिला नातेवाईकाचा कोरोना अहवाल काल पॉझीटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ बी सी केम्पी पाटील यांनी दिली सफाई कामगार आपला जीव धोक्यात टाकून शहरात साफसफाई आणि स्वच्छता ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत त्यांना ऊर्जा मिळावी यासाठी हिंगोलीकरानी त्यांच्यावर पृष्पवृष्टी केली आणि टाळ्या वाजवून सन्मान केला नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेला कापूस तूर हरभरा आदि शेतीमाल शासकीय खरेदी केंद्रावर खरेदी करुन घ्यावा या मालाचे पैसे शेतकऱ्यांना वेळेत द्यावेत अशा सुचना संपर्क मंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्या आहेत नाशिक जिल्ह्यात आणखी पाच कोरोना बाधित रुग्ण आढळले असून हे सर्व मालेगाव तालुक्यातील आहेत

उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी याबाबत आदेश काढला आहे उस्मानाबाद जिल्ह्यात मद्य विक्री करणाऱ्या सात बिअर बार परमिट रूम आणि एका बिअर शॉपी मालकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत

त्याला कोरोनाची बाधा झाल्याचं काल स्पष्ट झालं

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीनं उस्मानाबादच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकासाठी प्रवेशद्वारावरच निर्जंतुकीकरण यंत्रणा बसवली आहे सिंधूद्र्ग जिल्ह्यातल्या कुडाळ नगर पंचायतीनेही बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांसाठी निर्जंतुकीकरण कक्ष उभारला आहे बुलडाणा जिल्ह्यात शेगाव खामगाव देऊळगावराजा या तीन ठिकाणी कोरोना रुग्णालयाची स्थापना करण्याचे आदेश संपर्कमंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे

त्याच बरोबर दोन कोटी बांधकाम मजूरांना तीन हजार कोटी रुपये तसंच तीन कोटी जेष्ठ नागरिक आणि दिव्यागांना सुमारे चौदाशे कोटी रुपये मदत म्हणून थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याचं अर्थ मंत्रालयानं एका ट्वीट द्वारे प्रसिद्ध केलं आहे महात्मा फले जयंती क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंती निमित्त काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहमंत्री अनिल देशमुख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला प्रष्पहार अर्पण केला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम न करता महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली इस्टर शभेच्छा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ईस्टरनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत ईस्टर रविवार प्रभू येशू खिस्ताच्या पुनरुत्थानाचा दिवस आहे येशू खिस्ताचं दयापूर्ण जीवन सर्वांना गरजूंची सेवा करण्यासाठी प्रेरित करतं असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे यवतमाळ सीसीआय आणि पणन महासंघाच्या कापूस खरेदीला राज्य सरकारनं परवानगी दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे यवतमाळ जिल्ह्यात उद्यापासून कापूस खरेदी सुरु होईल अशी माहिती शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी काल आकाशवाणीला दिली

चंद्रपर चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल तालुक्यात कवडपेठ गावाजवळ काल पहाटे मोहफुल वेचण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीवर वाघाने हल्ला केला

नाशिक मालेगाव शहर पोलीस ठाण्यात अय्याज शेख या पोलीस उपनिरीक्षकाने काल गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली

हवामान राज्याच्या सर्वच भागात काल संध्याकाळी पावसाच्या सरींनी तुरळक ठिकाणी इजेरी लावली रत्नागिरी जिल्ह्यात दापोली आणि मंडणगड परिसरात जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला त्यामुळे काहीसा गारवा निर्माण झाला असला तरी आंबा बागायतदारांवर संकट ओढवलं आहे आजही राज्याच्या सर्वच भौगोलिक विभागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे